आजपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे

शेतक यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प आणण्याचं आश्वासन काँग्रेस पक्षानं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंप्रेस पक्षानं आज नवी दिल्ली धिं जाहीरनामा प्रसिद्ध केला यावेळी मंचावर कॉंप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते

गोव्यात मांद्रेम विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या दयानंद सोप्टे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपाचे तिर नेते उपस्थित होते काँग्रेसचे आमदार असताना सोप्टे यांनी गेल्या वर्षी राजीनामा दिल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे जीत आरोलकर यांनी काल अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला काँग्रेसनं अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही

झारखंडमधे वरीष्ठ पोलीस अधिकारी अनुराग गुप्ता यांची बदली करण्याचा आदेश निवडणूक आयोगानं दिला आहे गेल्यावर्षी त्यांच्यावर निवडणूक कामात आपल्या पदाचा गैरवापर केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती झारखंडच्या मुख्य निवडणूक अधिका यांना पत्र पाठवून त्यांची बदली करण्याचा आदेश देण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयानं हार्दिक पटेलनं दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सूनावणी घ्यायला नकार दिला आहे

केवळ फुटीरवादी मानसिकता निर्माण करणं हाच या वर्कव्याचा उद्देश आहे असं जेटली यांनी म्हटलंय त्यांनी फेसबुकवर एक देश मे दो विधान दो प्रधान अशी पोस्ट लिहिली असून भारत अशी चूक कोणत्याही सरकारला करु देणार नाही असं त्यांनी म्हटलंय भारत आणि चिली यांनी दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे चिलीच्या दौ यावर असलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चिलीच्या राष्ट्रपतींशी झालेल्य द्विपक्षीय चर्चेनंतर ही माहिती दिली यासाठी दोन्ही देशांनी आपली आर्थिक भागिदारी अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला असून खाणउद्योग सांस्कृतिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या विकासासाठी परस्पर सहकार्य करार केले आहेत चिली हा लॅटिन अमेरिका क्षेत्रातल्या भारताचा सहावा मोठा भागिदार आहे राष्ट्रपती सध्या चिली क्रोएशिया आणि बोलिव्हिया या देशांच्या दौ यावर आहेत आयपीएल क्रिकेट सामन्यात आज जयपूर शिल्या सवाई मानसिंग क्रिडांगणावर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरु यांच्यात लढत होणार आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला सलग तीन सामन्यात हार पत्करावी लागली आहे त्यामुळे ते हा सामना जिंकून यश मिळवण्याचा प्रयत्न करतील तर घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा घेत राजस्थान रॉयल्स हा सामना जिंकून गुणतालिकेत सर्वोत्तम चारमधे पोचण्याचा प्रयत्न करतील

जमाते ए ञिलामी जम्मू कश्मीर तसंच यासिन मलिकच्या जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंटवर बंदी आणण्यासाठी केंद्र सरकारनं स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखरन हे या न्यायाधिकरणाचे प्रमुख असतील या दोन्ही गटांच्या असंवैधानिक कारवाया रोखण्यासाठी या न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे

जखमींना जम्मू शिल्या सरकारी सिपतळात उपचारासाठी दाखल केलं आहे सीमारेषेवरच्या मानकोट आणि कृष्णा घाटी भागात गोळीबार करत पाकिस्ताननं काल तिस यांदा शस्रसंधीचं उल्लंघन केलं असं सैन्य दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे भारतीय सैन्यानही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं यापूर्वी पूंछ जिल्ह्यातल्या शहापूर आणि केरनी श्विल्या सुरक्षा चौक्यावर पाकिस्ताननं गोळीबार केला होता परराष्ट्र सचीव विजय गोखले यांनी काल मॉस्को क्रि रशियाचे परराष्ट्र उपमंत्री सर्गेई रिबकोवन यांची भेट घेऊन ब्रिक्स सहकार्य अणु पुरवठादार देशांच्या गटात भारताला सदस्यत्व ियादी धोरणात्मक मुद्यांवर चर्चा केली परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय मुद्यांवरही यावेळी चर्चा झाली